त्यासाठी देश हीच एक मोठी शक्ती असून सव्वाशे कोटी देशवासी या कामी संघभावनेनं काम करत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

गेल्या चार वर्षात देशाच्या प्रगतीचा वेग वाढला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढली असून देश जगातली सहावी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे मोठी ध्येयं असतील तर कर्तृत्व घडवता येतं त्यासाठी कठोर निर्णय घेण्याचं धाडस असावं लागतं ते आपल्यात आहे असं सांगत प्रधानमंत्र्यांनी सरकारनं घेतलेल्या निर्णयांची तसंच त्यामुळे झालेल्या प्रगतीची माहिती दिली

मुंबईसह महाराष्ट्रात विविध कार्यक्रम होत आहेत यानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं

स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र उत्साहाचं आणि देशभक्तीचं वातावरण आहे राज्यातला सामाजिक सलोखा आणि सौहार्द ही मोलाची बाब असून ती जपणं ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे स्वातंत्र्यदिनानिमित्त आज आकाशवाणीवरुन राज्यातल्या जनतेला संदेश देताना त्यांनी सांगितलं गेल्या काही दिवसातल्या घटनांमुळे सामाजिक सलोख्याची गरज अधोरेखित झाली आहे राज्याच्या विकासात सर्व समाज घटकांचं योगदान आहे मात्र या विकासाचा लाभ सर्वांना समान मिळालेला नाही त्यामुळे विकासाचा असमतोल निर्माण झाला आहे सामाजिक आणि प्रादेशिक अनुशेष दूर करण्यासाठी आपलं सरकार वेगानं प्रयत्न करत असून त्यादृष्टीनं अनेक पावलं उचलल्याचं त्यांनी सांगितलं गोवारी समाज हा आदिवासीच असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे काल झालेल्या सुनावणी दरम्यान गोंड आणि गोवारी हे दोन स्वतंत्र समाज असल्याचं खंडपीठानं नमूद केलं या निर्णयामुळे समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावा या मागणीसाठी गोवारी समाजाचा गेल्या तेवीस वर्षांपासून लढा सुरू होता राज्यातल्या दहावी आणि बारावीची फेरपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे

सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात दिलेल्या निर्णयानुसार ही मुदतवाढ दिली आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं ब्याण्णवावं संमेलन यवतमाळ ि ंग होणार आहे महामंडळाचे अध्यक्ष डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी काल ही घोषणा केली